संशयित रुग्णांचा शोध चाचण्या आणि उपचार या त्रिसूत्रीन्सार सध्या देशभरात कोरोना विरुद्धचा लढा सूरू आहे त्याचाच एक भाग म्हणून चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे

एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा एकदा स्वीकारलेले एकनाथ शिंदे यांनी आपल्या दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात रविवारी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेनजीकच्या नक्षलग्रस्त संवेदनशील परिसराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी या गावी वीज पोहोचली आहे सरकारचा मंत्री तर प्रथमच गावात आलेला शिंदे यांनी गावातील काही आदिवासी कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली ऐम कावाले काय पाहिजे मंचिगा उंदा बरं आहे का अशी त्यांच्या भाषेत आस्थेनं चौकशी करून संवाद साधला आदिवासी बांधवांनीही मोकळेपणानं शिंदे यांच्याकडे समस्या मांडल्या शिंदे यांनी या दुर्गम भागात तैनात जवानांशीही संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या

नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर काल दूपारी शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली छावा युवा संघटना छावा श्रमिक सेना शिव क्रांती सेना बळीराजा अशा विविध नऊ संघटनांची एकत्रित समन्वय समिती नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला मराठा आरक्षणासाठी शासनाकडून स्पष्ट भूमिका मांडली जात नाही त्यामुळे तातडीनं विधानसभेचं किंवा शक्य नसल्यास विधान परिषदेचं अधिवेशन घेऊन शासनानं भूमिका स्पष्ट करावी तसंच सर्वोच्च न्यायालयामध्ये समाजाच्या बाजूनं भूमिका मांडण्यासाठी सक्षम वकील नियुक्त करावा मराठा आरक्षणाची न्यायालयातील सुनावणी कुठल्याही परिस्थितीत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे होऊ नये अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या दरम्यान मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यायला महाविकास आघाडी सरकार प्रतिबद्ध असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू योग्य पद्धतीनं मांडत नसल्याच्या शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या आरोपाचही त्यांनी खंडन केलं राखी राखी पौर्णिमेचा सण काल देशभरात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी परिचारीकांबरोबर हा सण साजरा केला या छोटेखानी कार्यक्रमात परिचारिकांनी राष्ट्रपतींना राखी बांधली आणि त्यांच्याशी संवाद साधला कोविडच्या संकट काळात तृम्ही जीवावर उदार होऊन इतरांचे प्राण वाचवले अशा शब्दात राष्ट्रपतींनी परिचारिकांचे आभार मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राखीपौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या देशातल्या स्त्री शक्तीनं दिलेल्या आशीर्वादामधून काम करण्याची उर्जा मिळते असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवक देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हॅंडल ऍट एआयआरन्यूज पूणे फेसब्रक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पूणे आणि मराठी न्यूज पूणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या यू ट्यूब चॅनेलवर नारळी पौर्णिमा महाराष्ट्रात मच्छिमार बांधव दरवर्षी नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करतात या दिवशी सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करून पावसाळ्यानंतरच्या मासेमारीची सुरुवात होते नारळ फोडण्याच्या बोटींच्या स्पर्धाही होतात पण यंदा या सणावर कोरोनाचं सावट होतं

नारळी पौर्णिमा सिंधुदुर्ग यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी हजारोंच्या गर्दीत साजरी होणारी नारळी पौर्णिमा गर्दी टाळून साजरी करण्याचं आवाहन प्रशासनान केलं होतं

एरव्ही नारळी पौर्णिमा म्हटली कि मच्छिमार बांधवामध्ये कमालीचा उत्साह असतो कारण सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करून पावसाळ्यानंतर मासेमारीची सुरुवात नारळीपोर्णिमेला होते पण आज तो उत्साह काहीसा मावळला होता कोरोनाची गडद छाया यंदाच्या सिंधुदुर्गातल्या नारळी पौर्णिमा उत्सवावर ठळकपणे जाणवली

सायंकाळी चारच्या सुमाराला ऐतिहासिक किल्ले सिंधुद्गवरून सागरला श्रीफळ अर्पण करण्यात आलं मालवणचे व्यापारी श्रीफळाची मिरवणूक काढतात ती काल निघालीच नाही चार पाच व्यापाऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात जाऊन सागराला श्रीफळ अर्पण केलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी असल्याने पारंपरिक सण असूनसूद्धा ठिकठिकाणचे नदीकाठ तसंच सावंतवाडीच्या मोतीतलावाचा काठही काल सुनासुनाच वाटत होता आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी

आकाशवाणीवरून प्रथमच बह्जन भाषा संस्कृत भाषा हा विशेष कार्यक्रम काल सकाळी प्रसारित करण्यात आला दरवर्षी रक्षा बंधनाच्या तिथीला विश्व संस्कृत दिवस साजरा करण्यात येतो

अयोध्या इथे राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पूर्व संध्येला गणेश पूजन झाल्यानंतर आयोजित केल्या गेलेल्या वार्ताहर परिषदेत श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र प्रतिष्ठानाचे कोषाध्यक्ष आचार्य श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी काल ही घोषणा केली अयोध्या स्थानक अयोध्येत एका बाजूला भव्य राम मंदिराचं भूमिपूजन होत असतानाच द्सऱ्या बाजूला अयोध्या रेल्वे स्थानकाचाही कायापालट केला जाणार असून एखाद्या भव्य मंदिराप्रमाणेच हे नवे स्थानक उभारलं जाणार आहे

भीमाशंकर द्सऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त काल भीमाशंकर इथे शंभू महादेवाच्या मंदिरात महाअभिषेक करण्यात आला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मंदिर बंद असलं तरी पाच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पहाटेची आरती करुन पूजा करण्यात आली अहमदनगर अहमदनगर जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागातील कामकाज गतिमान करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विभागाकडून राज्यात प्रथमच आय लव्ह माय जॉब ही संकल्पना राबवली जात आहे ऐक्या या विषयीची अधिक माहिती शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशी करायची याबाबतच्या चित्रफिती अहमदनगर जिल्हा परिषदेमार्फत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत या चित्रफितीमधून विविध कामं समजल्यामुळे कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे

याच बरोबर पेपरलेस काम होऊन वेळेची मोठया प्रमाणावर बचत होते

शासनाच्या योजना तळागाळापर्यत तातडीने पोहचवण्यासाठी या उपक्रमाचा मोठा फायदा होत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अहमदनगरहून मनोज सातपूते याच्यासह विजयक्मार लडकत पूणे टॉकिंग ट्री सोलाप्रच्या एका शाळेत आता एक बोलणारं झाड विद्यार्थ्यांना शिकवणार आहे कसं ते ऐका आमच्या प्रतिनिधी कडून सोलापूरच्या नागेश करजगी ऑर्किड स्कूल मध्ये आहे एक टॉकिंग ट्रि त्याचं नाव आहे मिस्टर डू डू सात फुट उचीच हे झाड आता या शाळेतल्या मुलांना गोष्टी गाणी आणि कार्टूनच्या माध्यमातून विविध विषय शिकवतं आहे विद्यार्थ्यांनी विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ते अचूकपणे देतं शिक्षणासाठी आर्टफिशिअल इंटेलिजन्स चा हा असा वापर राज्यात प्रथमच करण्यात आल्याचं या शाळेचे कुमार करजगी यांनी काल वार्ताहरांना सांगितलं मिस्टर डूडू एकाच वेळी विद्यार्थी शिक्षक आणि टीव्ही स्क्रीन मधील कार्ट्न कॅरेक्टरशी संवाद साध् शकतो अत्याध्निक तंत्रज्ञानाच्या वापरातून विद्यार्थ्यांचा बुध्यांक विकसित करण्यासाठी आणि त्यांच्या अध्ययनातील त्रुटी दूर करण्यासाठी या रोबोटिक टॉकिंग ट्री चा वापर करण्यात येणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी सोलापूरहून महेश पांढरे याच्यासह माधवी कुलकर्णी पूणे

पुरुष संघांच्या सामन्याच्या काळातच महिला आय पी एल चे सामने देखील खेळवले जाणार आहेत

मध्य महाराष्ट्र

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार